या दिनानिमित्त राज्यात सर्वत्र लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या मराठी अभिमान गीताचं सामृहिक गायन केलं जात आहे मुंबईत विधान भवनाच्या प्रांगणात मराठी अभिमान गीताच्या समूहगायनाचा विशेष कार्यक्रम झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा तसंच विधानपरिषदेचे पीठासन अधिकारी मंत्रीमंडळातील सदस्य आणि आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते संगितकार कौशल ज्ञामदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे समूहगीत सादर झालं मराठी भाषेचं राज्यातलं पहिलं विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जागेच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम देखील आज होणार आहे

नाशिकमधे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीनं संध्याकाळी मराठी आमुची मायबोली हा विशेष कार्यक्रम आणि साहित्य पुरस्कारांच वितरण होणार आहे मराठी भाषा ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होऊन ज्ञान भाषा व्हावी याकरिता सरकारने भाषेच्या विकास प्रक्रियेला अधिक चालना द्यावी अशी शिफारस करणारा ठराव आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आला विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा ठराव मांडला मराठी विषय बारावी पर्यंत सक्तीचा करण्याबद्दल सरकार अभ्यास मंडळाला सूचना करेल अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी या ठरावावर बोलताना दिली मराठीचा राज्य कारभारात जास्तीत जात उपयोग करण्याबद्दल पावलं उचलली जात आहेत असं ते म्हणाले विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आज सकाळी विधिमंडळ प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ध्वनीक्षेपक बंद पडल्याचा तसंच मराठी गौरव गीतात सातवं कडवं गायल गेलं नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षांनी उपस्थित केला या मुद्दयावरुन सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱयांना मिळत नसून सरकार तुघलकी वागणूक देत असल्याचा आरोप करत विधानपरिषेत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधानपरिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडला पालघर तालुक्यात आज ग्रामपंचायतीसाठी सकाळी साडे अकरा पर्यंत सुमारे साडे सत्तावीस टक्के मतदान झालं माहीम सरावली खप्पिटा धनसार सावरे एबूर खामलोली पारगाव आणि एडवन या गावांचा यात समावेश आहे

राज्यात दोन ठिकाणी झालेल्या वेगवेळ्या अपघातात एकूण नऊ जण ठार तर बारा जण जखमी झाले पहिल्या घटनेत बुलडाणा जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमाराला झालेल्या एकाच वाहनाच्या दोन अपघातात चार जण ठार तर पाच गंभीर जखमी झाले बुलडाण्याहून मलकापूरला जाणाऱ्या एका ट्रकनं चिंचपूर फाट्याजवळ आधी एका ऑटेरिक्षाला जोरात धडक दिली आणि त्यात एका लहान बालकासह तीन जण ठार झाले तर पाच गंभीर जखमी झाले पुढे त्याच ट्रकच्या आणखी एका अपघातात होऊन एक ठार तर तीन जखमी झाले सोलापूर जिल्ह्यात तुळजापूर रस्त्यावर शितल धाब्याजवळ झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सात जण जखमी झाले महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांना बचतगटाच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणत आहे असं गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलं आहे

या छावणी संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत गोंदिया जिल्ह्यात विविध प्रजातींचे दुर्मिळ वृक्ष असुन अशा वृक्षांचं संवर्धन व्हावं आणि त्याची माहिती भावी पीढीला व्हावी याकरता सेंद्रिय तज्ञ असलेले गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पृढाकार घेतला आह तसंच गोंदियाची विशिष्ट ओळख बनलेल्या पिवळ्या पळसाच्या झाडांचं टिश्यु कल्चर करुन त्या झाडांची गोंदिया जिल्ह्यासह राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात जोपासना करण्याचाही विचार त्यांनी केला आहे